मुख्यमंत्र्यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यात झालेल्या नुकसानाच्या प्राथमिक आकडेवारीचा अहवाल सादर केला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी केंद्रीय ग्रहमंत्र्यांकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले

माझ्या समोरचं विविध सचिवां सोबत त्यांनी बोलण केलं आहे लवकर टिम पाठवण्याच्या संदर्भात देखील निर्दश दिले आहेत

आणि त्यामुळे त्यांना विम्याची मदत जर मिळाली तर एक मोठी मदत मिळू शकते आणि म्हणून हि निट मिळावी या दृष्टीनी माननिय ग्रहमंत्र्यांनी हे देखील मान्य केलं आहे कि ते स्वतः विमा कंपनी सोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अश्या प्रकारचे निर्दश देतील हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे राज्यात लवकरात लवकर नवीन सरकार स्थापन होईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं सत्तेच्या समीकरणासंदर्भात येणाऱ्या विधानांवर आपण प्रतिक्रिया देणार नसल्याचं त्यांनी नमूद केलं ते म्हणाले त्याच्या समिकरणाच्या संदर्भात कोण काय बोलतं आहे याच्यावर मि बिलकूल रिआक्शॅन देणार नाही महाराष्ट्राला नविन सरकारची आवश्यकता आहे आणि ते सरकार महाराष्ट्रात निश्चित पणे बनेल पूर्ण पणे आम्ही आशवस्थ आहोत राज्यात ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांनी सरकार बनवावं असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे राऊत यांनी काल मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते पक्षाचे नेते रामदास कदम यावेळी उपस्थित होते सरकार स्थापनेबाबत राज्यात सध्या जी संभ्रमावस्था आहे त्याला शिवसेना जबाबदार नाही असंही राऊत यांनी नमूद केल

राज्यातल्या राजकीय स्थितीबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचं पवार यांनी सांगितलं राज्यात भाजप महायुतीला बहुमत मिळालेलं असल्यामुळे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भाजपची आहे असंही पवार यांनी नमूद केलं शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी आपल्याकडे पाठिंबा मागितलेला नाही असंही पवार यांनी स्पष्ट केलं

या संदर्भात चार डिसेंबर पर्यंत उत्तर देण्यास फडणवीस यांना सांगण्यात आलं आहे

ते काल मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते या सर्व प्रकरणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे

थायलंडमध्ये बँकॉक इथं सुरु असलेल्या आरसीईपी परिषदेत काल भाषण करताना पंतप्रधानांनी भारताची ही भूमिका स्पष्ट केली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात ते नांदेड जिल्ह्यात लोहा आणि कंधार लातूर जिल्ह्यात अहमदपूर परभणी जिल्ह्यात गंगाखेड तसंच बीड जिल्ह्यात माजलगाव आणि गेवराई तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाची पाहणी करणार असल्याचं वृत्त आहे

आमदार राजेश पवार यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आणि तहसीलदारही यावेळी उपस्थित होते जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी काल भोकरदन आणि अंबड तालुक्यात नुकसानग्रस्त मका सोयाबीन कापूस पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला पीकनिहाय भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचं लोणीकर यांनी यावेळी सांगितलं

काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नुकसान आढावा बैठकीत ते बोलत होते खासदार डॉक्टर प्रितम मुंडे यांच्यासह जिल्ह्यातले नवनिर्वाचित आमदार या बैठकीला उपस्थित होते लातूर जिल्ह्याला राज्यासह केंद्रानेही विशेष पॅकेज द्यावं अशी मागणी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे देशमुख यांनी काल लातूर इथं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामे याबाबत चर्चा केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते जिल्ह्याला एकाच वर्षात पाणी टंचाईमुळे कोरडा दष्काळ आणि आता ओला दष्काळ अशा दहेरी संकटाला सामोरं जावं लागत असल्यानं विशेष पॅकेजची मागणी केल्याचं देशमुख म्हणाले

माजी खासदार राजीव सातव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पूर्णा नदीकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये तसंच सतर्क राहण्याचं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केलं आहे दरम्यान आमदार मेघना बोर्डीकर यांनी काल धरणाच्या सुरक्षेची पाहणी करून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या

श्रीकांत यांनी मान्यता दिली आहे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या टंचाई आढावा बैठकीत हा निर्णय झाला

शहराजवळील औद्योगिक वसाहतीला दररोज सहा दशलक्ष घनमीटर पाणीप्रवठा करण्याचंही कालच्या बैठकीत सूचित करण्यात आलं आहे

अधिक माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे

शहागंज मध्यवर्ती बसस्थानक भगवान महावीर चौक इथून या बस सोडल्या जाणार आहेत